देशात यंदा तांदुळ आणि डाळींच्या उत्पादनात घट अपेक्षित निवडणक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियक्ती युतीच्या निर्णयासाठी अजूनही योग्य वेळेची प्रतिक्षा

भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत हाच तळ उध्वस्त केला होता खरिप प्रस्थितीमुळे देशातल्या खरिपाच्या उत्पादनात फारशी घट अपेक्षित नाही ते साधारणतः गेल्या वर्षीच्या तिकंच असेल मात्र तांदळ आणि डाळीच्या उत्पादनात घट संभवते असं काल कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे विशेष निरीक्षक विधानसभा निवडणुकीच्या काळांत उमेदवारांकडुन होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणुक आयोगानं दोन विशेष निरिक्षकांची नेमणुक काल केली महसूल सेवेतल्या माजी अधिकारी मधू महाजन आणि बी मुरलीकुमार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे महाजन मुंबईत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर कार्यरत असतील तर बी मुरलीकुमार पुण्यातून प्रशासकीय यंत्रणेला मदत करणार आहेत फडणवीस भाजपा सेना यूती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल असं सांगत कालही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा कधी या प्रश्राचं उत्तर टाळलं ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते केंद्र सरकारनं नुकत्याच घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा मोठा लाभ महाराष्ट्राला होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाचा विजय संकल्प मेळावा काल पूण्यातल्या गणेश कला क्रीडा रंगमंच श्वि झाला यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी मार्गदर्शन केलं गेल्या शंभर दिवसात शिक्षण आरोग्य अर्थ आणि विकासात मोदी सरकारनं अनेक लोकहिताचे निर्णय घेतल्याचं नड्डा यांनी सांगितलं मलिक काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस आघाडीचा जाहीरनामा एकत्रित प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँप्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

घटक पक्षांसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून अंतिम उमेदवारी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल असंही त्यांनी सांगितलं बंडखोरी राष्ट्रवादी कॉप्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी काल शहादा ध्वे कार्यकर्ता मेळावा घेत तिकीट मिळालं नाही तर ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्यात जाण्याचा शिरा दिला आहे गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा तळोदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती यावेळी हा मतदारसंघ वाटाघाटीत कॉग्रेसला सुटण्याची शक्यता आहे अजित पवार अहमदनगर जिल्ह्यात अकोले शि काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जाहीर सभा झाली यावेळी पवार यांनी माजी मंत्री मध्यकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव यांच्यावर टीका केली या कार्यक्रमात भाजपामधल्या अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे सुनीता भागरे आदिवासी नेते अशोक भागरे आदींचा समावेश आहे

मुंबईतल्या जोगेक्षरी पूर्व मतदारसंघातून विड्डल लाड चांदिवलीमधून सिराज खान दिंडोशीमधून दिलीप तावडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी मतदारसंघातून परोमीता गोस्वामी कोल्हापूरच्या करवीरमधून डॉक्टर आनंद गुरव नाशिक जिल्ह्यातल्या नांदगांवमधून विशाल वडघूले पुण्यातल्या पर्वतीसाठी संदिप सोनवणे तर कोथरूड मतदारसंघासाठी डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या नावाची घोषणा आपनं केली आहे

त्यामुळे ही आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची शक्यता मावळली आहे जागा वाटपासंदर्भात एमआयएम बरोबर मात्र अजुनही बोलणी सुरु असल्याचं आंबेडकर म्हणाले दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मतदारसंघ आढावा नगर इंटो राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांतली जिल्हानिहाय स्थिती आपण सध्या रोजच्या बातमीपत्रातून जाणून घेत आहोत आज एक नजर अहमदनगर जिल्ह्यावर व्हिसी ध्वनी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली असा राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर

बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील मध्कर पिचड बबनराव पाचपुते शिवाजी कर्डीले आणि राम शिंदे आदी दिग्गज नेत्यांचे भवितव्य यंदा पणाला लागणार आहे तसंच वंचित विकास आघाडीही सर्व जागा लढवणार असल्यानं अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहायला मिळतील धार्मिक स्थळांचा विकास ग्रामीण भागातली पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते आणि महामार्गांचे रखडलेले प्रकल्प हे या जिल्ह्यातील मुख्य प्रश्न आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून सीमा चोरडिया

पेट्रोल पंपावर पंतप्रधानांचा असलेला फोटो आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा आहे असं या पत्रात सावंत यांनी नमूद केलं आहे परस्ताना ओळखपत्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्यस्तांना मतदार ओळखपत्राची दुसरी प्रत देण्याचा निर्णय कोल्हापूर आणि सांगलीच्या जिल्हा प्रशासनांनी घेतला आहे याकरता दीड लाख ओळखपत्रं छापून घेतल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल सांगितलं

निवडणक नाकाबंदी निवडणूक काळात दारूचा संभाव्य महापूर आणि रोख रकमेचे अवैध व्यवहार रोखण्यासाठी पुणे विभागातली प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे

पोलिस अधिक्षक महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्याच्या सीमा भागातले पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची काल बैठक झाली सीमा भागातून अवैध दारू शस्त्र पैसा आणि बोगस मतदार येणार नाहीत यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहण्याचं तसंच हवाला व्यवहार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले शाळेसाठी पल इंटो अजिठ्याच्या डोंगररांगातल्या एका दूर्गम गावात गुरू शिष्यांनी मिळून शिक्षणाचा सेतू बांधल्याची एक बातमी काल पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली ऐकू या त्यावर आधारित हा वृत्तांत

शाळेच्या वाटेवरचा ओढा पावसाळ्यात भरून वाहायचा जीव मुठीत धरून मुलं तो पार करून शाळेत यायची जिल्हा परिषदेत परिवर्तनाची कार्यशाळा करून आलेल्या शिक्षकांनी ठरवलं यावर मार्ग काढायचाच मुलं आणि त्यांचे पालकही तयार झाले त्यांच्या श्रमदानातून तयार झाला बांबूचा अनोखा पूल बांबू तर पालकांनीच गोळा केले

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पूणे दध सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या दूध संकलनात मोठी घट झाली आहे

वलडाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात मालेगाव श्वे एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला काल दुपारी ही घटना उघडकीला आली मृत्यूचं कारण समजलं नाही पोलिस तपास सुरू आहे वीज नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात शहाणा गावाच्या परिसरात काल वीज पडून एकाचा मृत्यू झाला या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात कराड जवळ तासगाव रस्त्यावर शेणोली धिं काल सकाळी व्यायामासाठी निघालेल्या चौघांना एका कंटेनरनं धडक दिली

माधव आपटे भारतीय क्रिकेट संघातले माजी सलामीवीर माधव आपटे यांचं काल सकाळी मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं

हवामान अरबी समुद्रावर अपेक्षित असलेलं हीका चक्रीवादळ काल सकाळी तयार झालं ते ओमानच्या दिशेनं जात आहे दरम्यान राज्यातलं पाऊसमान कमी झालं असं वाटत असतानाच काल अकोला बुलडाणा नाशिक सांगली आणि बीडसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला बीडमधल्या बिंदुसरा नदीला पूर आला असून शहरात पाणी साठलं आहे पूण्यातही रात्रभर विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला कालच्या प्रमाणे आजही पाऊस काही ठिकाणी हजेरी लावेल तूरळक ठिकाणी जोरदार सर येऊ शकते